केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेङ्डी यांनी या केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव बी

आर सुब्रमण्यम् यांना या दौऱ्याबाबत माहिती दिली केंद्रीय मंत्रीमंडळातल्या सर्व मंत्र्यांनी जम्मू कश्मीर आणि लडाखचा दौरा करावा अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची डेछा असल्याचं या पत्रात म्हटलं आहे जम्मू काश्मीर आणि लडाखच्या विकासासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या अनेक विकासयोजनांची तसंच केंद्रानं घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती नागरिकांपर्यत पोचवण्यासाठी हा दौरा असल्याचं गृहमंत्रालयानं लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे भारत आणि युरोपीय संघ हे नैसंगिक भागीदार असून येत्या मार्चमध्ये होत असलेली भारत आणि युरोपीय संघातली परिषद फलदायी ठरेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते काल नवी दिल्लीत युरोपीय संघाचे उच्चायुक्त जोसेप बॉरेल फॉन्टेल्स यांच्याशी संवाद साधताना बोलत होते युरोपीय संघाबरोबर वातावरण बदल व्यापार आणि आर्थिक संबंध अधिक बळकट करण्याबाबत भारताच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्र्यांनी यावेळी पुनरुच्चार केला

याशिवाय सैनिकी वापरासाठीच्या कामोव्ह या हलक्या हेलिकॉप्टर्सच्या संयुक निर्मिती कराराला लवकरच अंतिम रूप दिलं जाईल असं ते म्हणाले रशिया यावर्षी भारताला पाच हजार कलाश्रिकोव्ह राइफली देणार आहे असं त्यांनी सांगितलं

जम्मू काश्मीरमधल्या साडेसहा किलोमीटर लांबीच्या बोगद्याचं काम पूर्ण करण्यासाठी एन

आणि एपको अमरनाथजी टनेल यांच्यात काल नवी दिल्ली इथं करार झाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी याच विभागाचे राज्यमंत्री व्ही

सिंग आणि सचिव संजीव राजन यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या हा बोगदा दोन मार्गिकांचा आणि दोन्ही दिशांनी वाहतूक करता येण्यासारखा असणार आहे या बोगद्याला समांतरच आणखी एक बोगदाही बांधला जाणार आहे

अपना युरिया या खतनिर्मितीसंबंधित सरकारी रोख्यांचं अनावरण केंद्रीय खत आणि रसायन मंत्री डी

सदानंद गौडा यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत झालं कोल डिया लिमिटेड एनटीपीसी लिमिटेड आणि डियन ऑईल कॉपरेशन या तीन महारत्न कंपन्यांनी संयुक्तपणे हा उपक्रम सुरू केला आहे युरिया म्हणजेच खतनिर्मितीमध्ये देश स्वयंपूर्ण व्हावा या उद्देशानं देशातल्या बंद पडलेल्या पाच मोठ्या खतनिर्मिती संयत्रांना पुन्हा सुरु करण्याचे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत त्यानुसार गोरखपूर सिंद्री आणि बरौनी िबल्या कारखान्यांना पुनरुज्जीवित केलं जाणार आहे याशिवाय रमा गुंडम आणि तलचर िब्रिली यंत्रणाही लवकरच कार्यान्वित केली जाणार आहेत

सक्तवसुली संचालनालयानं काल महाराष्ट्रातल्या मुंबई महानगरपालिकेच्या माजी मुख्य अभियंत्याच्या घरावर छापा टाकला

हा छापा परकीय चलन कायद्यातल्या तरतुदींअंतर्गत टाकला होता या छाप्यात दुबईत भाडेतत्वावर दिलेल्या एका अवैध मालमत्तेसंबंधीचे दस्तऐवज हाती लागले असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे

जम्मू आणि काश्मिर या केंद्रशासित प्रदेशाच्या हिताच्या दृष्टीनं भूसंरक्षण आणि स्थानिकांना रोजगार हमीची खात्री दिली जाईल असं जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मूर्म यांनी म्हटलं आहे ते काल महानगरपालिकेतल्या नगरसेवकांशी संवाद साधताना बोलत होते

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल युरोपीय संघाचे परराष्ट्र व्यवहार विषयक उच्चस्तरीय प्रतिनिधी जोसेप बॉरिल आणि दक्षिण आफ्रिकेये परराष्ट्र व्यवहार मंत्री नालेदी पँडोर यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली या बैठकीत जागतिक आणि क्षेत्रीय मुद्द्यांसह दळणवळण तसंच दहशतवाद विरोधी उपाययोजना आणि बहुउद्देशीय पैलूंवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली

पहिल्या सामन्यात भारताला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता

भारताच्या के एल राहुलला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं भारताचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचं काल मुंबईत वृद्वापकाळानं निधन झालं

बापूंच्या निधनानं एक बुजुर्ग आणि भारतीय क्रिकेट विश्वातला जुनाजाणता क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड गेला आहे बापू नाडकर्णी सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटूंपैकी एक होते प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सातत्यपूर्ण अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्यांनी भारतीय संघात स्थान मिळवलं होतं